राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल संध्याकाळी राष्ट्रपती राजवट लागू करण्यास मंजुरी दिली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या राजकीय स्थितीसंदर्भातला आपला अहवाल केंद्राकडे पाठवून राष्टपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती कलम तिनशे छपन्ननुसार आपण अहवाल सादर केला असल्याचं त्यांच्या कार्यालयानं सांगितलं राज्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी काल नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पक्ष नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सत्ता स्थापनेबाबत अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु असल्याचं सांगितलं भारतीय जनता पक्षानं अनेक राज्यात आपली मनमानी केली असं सांगून त्यांनी राष्ट्रपती राजवटीवरही टीका केली

राज्यपालांनी भाजप शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रित केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण का दिलं नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी घाई नसून शिवसेनेसोबत बोलणी करण्यास आणखी वेळ मिळाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी सागितलं काँग्रेसचे राज्यातले प्रभारी मल्लिकार्ज्न खरगे के सी वेणुगोपाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षातले इतर नेते यावेळी उपस्थित होते

हे तिनही पक्ष भिन्न विचारधारेचे असून ते एकत्र येऊन जर सत्ता स्थापन करणार असतील तर काही महत्वाच्या मुद्यांवर बोलणी आवश्यक असल्याचं ते म्हणाले लवकरच निर्णय घेऊन जनतेसमोर येऊ असं ठाकरे यांनी सांगितलं संख्याबळ दाखवण्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून दिली नसल्याबद्दलही त्यांनी राज्यपालांवर टीका केली भाजप काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती बिहारमध्ये नितीश क्मार रामविलास पासवान आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू या भिन्न विचारधारा असलेल्या नेत्यांसोबत भाजप सत्ता स्थापन करु शकतो तर शिवसेना का नाही असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला

राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपला मनमानी वेळ दिल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे राज्यातले काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयावर टीका केली राज्यातल्या जनतेनं अतिशय सुस्पष्ट जनादेश दिलेला असतानाही राष्ट्रपती राजवट लागू होणं हे अतिशय दर्दैवी असल्याचं मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे लवकरच राज्याला स्थिर सरकार प्राप्त होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करत असल्याचं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे

या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे बहमत सिद्ध करण्यासाठी शिवसेनेनं मागितलेला वेळ नाकारण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे

सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू कपिल सिब्बल मांडणार आहेत शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा केंद्रीय अवजड उद्योग मंत्रिपदाचा राजीनामा राष्टपती रामनाथ कोविंद यांनी काल स्वीकारला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे

शिख धर्माचे संस्थापक श्री ग्रुनानक देव यांच्या पाचशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त नांदेड इथं काल बहुमाध्यम प्रदर्शनीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते नांदेडच्या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब ग्रुद्वारावर आधारीत एक चित्रपट लवकरच तयार करण्यात येईल अशी घोषणाही जावडेकर यांनी यावेळी केली

तत्पूर्वी जावडेकर यांनी काल तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा इथं गुरुग्रथ साहिबचं दर्शन घेतलं यावेळी गुरुद्वाराच्यावतीनं त्यांचा पारंपरिक पध्दतीनं केसरी चोला पगडी शिरोपा देऊन सत्कार करण्यात आला औरंगाबाद शहरातही गुरू नानक जयंती निमित्त सिंधी कॉलनी उस्मानपुरा आणि धावणी मोहल्ला या गुरूद्वारांमध्ये कीर्तन भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले जालना शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शीख समाजबांधवांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला शहरातल्या सिंधी पंचायत भवनात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं

आतापर्यंत गाई आणि म्हशीच्या दुधाचं संकलन केलं जात असे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या बसवंतवाडी या गावात महिला बचत गटाच्या माध्यमातून शेळीच्या दुधाचं संकलन करणार केंद्र सुरू झालं आहे या केंद्राविषयी अधिक माहिती देत आहे आमचे वार्ताहर या शेळी द्ध संकलन केंद्रात संकलित झालेल्या द्धाची तपासणी प्रतवारी आणि त्याचं बाजारपेठेत पाठवण्यासाठी पॅकिंग इथल्या महिलाच करतात त्याचा हिशोब ठेवणं प्रत्येक सभासदाच्या द्रध संकलनाच्या नोंदी ही कामं बचत गटाच्या महिलाच करतात उस्मानाबादी शेळी ही अनेक वैशिष्ट्यांमुळे जगभर प्रसिद्ध असून शेतकऱ्यांसाठी प्रक व्यवसाय म्हणून तिचं संगोपन जिल्ह्यात केलं जातं या व्यवसायाला चालना मिळाल्यास शेतीपूरक व्यवसायातून शेतकऱ्याला आर्थिक मोबदला मिळेल तसंच गावात आर्थिक सुबत्ता येऊन गावांचा पर्यायान जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यास मदत होईल त्यामुळे जिल्हा निती आयोगानं जाहीर केलेल्या मागास जिल्ह्यांच्या म्हणजेच आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडण्यास मदत होईल

त्यामुळे याची प्रत्यक्ष पाहणी करून या गावाचं पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे जायकवाडी धरण पूर्णतः भरल्यानं गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे त्यामुळे डिग्रस बंधारा पूर्ण भरत असल्यानं ही समस्या निर्माण होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

भाविकांनी मंदिराच्या कळसापासून अखेरच्या पायरीपर्यंत लावलेल्या अकरा हजार दिव्यांमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता मंदिर परिसरात काढण्यात आलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळींनी लक्ष वेधून घेतलं

बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजनेतील विहिरीचा धनादेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती